यंदा हे अधिवेशन नागपुरात होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंघ्येला मुख्यमंत्र्यांनी सदस्यांसाठी चहापानाचं आयोजन केलं आहे

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळ पूल कोसळण्याच्या घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत

अंघेरी आणि विलेपार्ले रेल्वेस्थानकांदरम्यान पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणा या गोखले पुलाचा काही भाग सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला रेल्वेमार्गावर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अधिका यांनी दिली आहे जखर्मींना कूपर रुग्णालयात दाखल केलं आहे जखर्मींमध्ये एका महिलेचा समावेश असून या महिलेसह एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केलं आहे कोसळलेल्या पुलामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरच्या ओव्हरहेड यंत्रणेचं नुकसान झालं आहे आणि ही यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम अभियंत्यांचं पथक करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे पश्चिम रेल्वे मार्गावरच्या अंधेरी विलेपार्ले सेक्शनमधली हार्बर मार्गाला जोडणारी सेवाही दुपारपर्यंत बंद होती थोङ्या वेळापूर्वी ती सुरू झाली आहे पश्विम रेल्वेच्या जलदगती मार्गावर संध्याकाळी सात आणि धीम्या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे

प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन जास्त बसगाड्या उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत

सकाळच्या या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या आजच्या फेन्या रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई आणि उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे शहराच्या काही भागात थांबून थांबून जोरदार सरी येत आहेत

शहराच्या सखल भागात पाणी साठलं असल्यानं रस्ते वाहतूक मंद गतीनं सुरु आहे हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक काहीशा विलंबानं सुरु आहे अंधेरी पूल दूर्घटनेमुळे मेट्रोनं येणा या वाढीव प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं सीएसएमटी वरुन कुर्ला स्थानकापर्यंत धावणा या गाड्या घाटकोपर पर्यंत विस्तारीत केल्या आहेत

पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे बोईसर पालघर डहाणू शिं चांगला पाऊस असून पावसामुळे बोईसर मधल्या अनेक भागांतले नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत जून महिना उलटला तरी नाशिक जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

अंधेरीत पूल कोसळण्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नव्हे तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे अशी टीका त्यांनी केली मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी या दर्घटनेचं कोणीही राजकारण करू नये असं म्हटलं आहे योग्य अभ्यास करूनच या घटनेचा आणि मुंबईमध्ये निर्माण होणा या बुलेट ट्रेनसारख्या सुविधांचा संबंध जोडावा असं त्यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं केंद्र सरकारच्या हर घर बिजली योजना प्रधानमंत्री बीमा योजना प्रधानमंत्री जीवनज्योती योजना प्रधानमंत्री उज्वला योजना यांसह एकूण सहा योजनांच्या अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी केंद्र सरकारच्या द्विसदस्यीय समितीनं नुकताच औरंगाबाद जिल्ह्याचा पहाणीदौरा केला